जावडेकर कोविड साथीच्या पाश्र्वभूमीवर चित्रपट तसंच द्रचित्रवाणीवरील कार्यक्रमांचं थांबवण्यात आलेलं चित्रीकरण पुन्हा सुरू करण्याबाबतचे दिशानिर्देश तसंच चित्रीकरणावेळी घ्यावयाच्या काळजी याबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल माहिती दिली त्यानुसार कॅमे यासमोरील व्यक्ती वगळता इतर सर्वांनी मास्कचा वापर करणं बंधनकारक राहील चित्रिकरण स्थळी रेकॉर्डिंग स्टूडीओ एडिटिंग रूम्समध्ये वावरतांना सहा फूटांचं शारीरिक अंतर राखणं आवश्यक आहे दृश्य सिक्वेन्स कॅमेराची जागा तंत्रज्ञांची जागा बसणं भोजन व्यवस्था या सर्व ठिकाणी अंतराचे पालन आवश्यक असून चित्रिकरणादरम्यान कमीतकमी कलाकार आणि तंत्रज्ञ असावेत याशिवाय सेटवर अन्य व्यक्ती तसंच प्रेक्षकांना परवानगी नाही चित्रपट आणि द्रचित्रवाणी हे देशाच्या अर्थव्यवस्थेतलं महत्त्वाचं क्षेत्र असून लाखो लोकांची उपजीविका त्यावर अवलंबून असल्याचं सांगत संपूर्ण देशभर आता चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांचं चित्रीकरण पुन्हा सुरू करता येईल असं जावडेकर यांनी स्पष्ट केल आतरराष्ट्रीय स्तरावरील विविध अनुभवांच्या आधारे ठरवण्यात आलेली सर्वसाधारण प्रमाणित संचालन प्रक्रिया जारी करण्यात आली आहे

जागतिक स्तरावर भारताने केलेली ही कामगिरी अभिमानास्पद असून चाचण्याच्या संख्येत वाढ आणि त्यामुळे उपचारात आलेली तत्परता तसच सातत्याने पाठपुरावा या केंद्राने राज्यांच्या सहकार्याने राबवलेल्या एकात्मिक धोरणामुळे हे यश दिसत असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हंटल आहे

ज्या दिव्यांग व्यक्तींना या योजनेत अजुनही समाविष्ट केलं गेलेलं नाही त्यांच्या शिधापत्रीका तात्काळ बनवाव्यात अशाही सूचना केंद्रानं दिल्या आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरण केंद्र सरकारने नव्याने तयार केलेल्या महत्वाकांक्षी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची देशात प्रभावी अंमलबजावणी कशी करावी याबद्दल केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं देशातील शाळांमधील शिक्षक आणि मुख्याधापकांकडून सूचना मागवल्या आहेत

या सूचनांचा अभ्यास आणि छाननी एन सी आर टी चे शिक्षण तज्ञ करणार आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवण्यात शिक्षकांची भूमिका सर्वात महत्वाची असल्यानं या सूचना मागवण्यात आल्याच केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखारीयाल निशंक यांनी सांगितल व्हाईस कास्ट वाहन विमा सर्वसाधारपणे मोटारीचं पीयूसी अर्थात प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र काढण्याचा आपण बहुतेक सर्वच जण कंटाळा करतो अर्थात त्याला काही अपवादही आहेत

कारण पीयूसी नसेल तर त्या वाहनाचा विमा देखील मिळणार नाही आणि एखाद्या अपघातप्रसंगी नुकसान भरपाईदेखील मिळणार नाही ऐक्या त्याबद्दलचा हा विशेष वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून तुमच्या मोटारीचं प्रदृषण नियंत्रण प्रमाणपत्र अर्थात पीयूसी नसेल तर त्या वाहनाच्या विमा पॉलिसीचे आता नूतनीकरण होणार नाही आणि अपघाताची नुकसान भरपाई देखील मिळणार नाही

मोटारींची वाढती संख्या आणि त्यातून वाढणारं प्रदूषण रोखण्यासाठी प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे यापुढील काळात तुम्हाला वाहनाच्या विमा पॉलिसीच नूतनीकरण करताना पीयूसी प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य करण्यात आलं आहे

शिवाय अपघातातील नुकसान भरपाईचा दावा सादर करतानाही हे प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे त्याशिवाय भरपाई सुद्धा मिळणार नाही तेव्हा सावधान पीयूसी नसेल तर लागलीच जा आणि अधिकृत केंद्रावरूनच ते काढून घ्या आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

देशातली पहिली किसान रेल्वे काही दिवसांपूर्वी नाशिकमधून सुरू करण्यात आली ही रेल्वे आठवड्यातून दोनदा सोडण्यात यावी अशी मागणी अनेक शेतकऱ्यांनी केली होती त्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासह कृषिमंत्र्यांकडे याबाबत पत्र व्यवहार केला होता आता ही मागणी मान्य झाल्याची माहिती गोडसे यांनी दिली आहे

पुढील हंगामातही कोणत्याही शेतकऱ्याचा कापूस खरेदी शिवाय राहू नये यासाठी कापूस खरेदीत येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्याचं नियोजन शासन करत आहे अशी माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी काल अमरावती इथं एका बैठकीत दिली कापूस पणन महासंघाच्या अडचणीसंदर्भात राज्यस्तरावरही नुकतीच बैठक नुकतीच झाली असं त्यांनी सांगितलं

या क्रीडा केंद्राविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

या ठिकाणी धनुर्विद्या मैदानी खेल मुष्ठी युद्ध तलवार बाजी कुस्ती या खेलाच प्रशिक्षण दिल जातं भारतीय आणि परदेशी प्रशिक्षक आहार तज्ञ मनसोपचर तज्ञ खेलादू ना मार्गदर्शन करतात

आकाशवाणी बातम्या साठी श्रद्धा वर्डे पुणे अर्जुन पुरर्कार बाईट उस्मानाबाद इथली खो खो खेळाडू सारिका काळे हिला केंद्र सरकारचा अर्जून पुरस्कार जाहीर झाला आहे सारिका काळे हिने उस्मानाबाद इथं शालेय जीवनापासून खो खो खेळाची आवड जोपासली सराव करत यशाचे अनेक टप्पे पार केले दर वर्षी दोन ते तीन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ती सहभागी झाली शालेय विद्यार्थ्यांनी क्रमिक अभ्यासक्रमाबरोबरच खेळाकडे तेवढेच लक्ष देण्याची गरज सारिकान आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली

गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणप्रक गणेशमूर्तीची स्थापना आणि घरीच विसर्जन करण्याकडे अनेकांचा कल आहे

विसर्जनाच्या वेळी गर्दी टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने विभागवार कृत्रिम तलाव तयार केले आहेत तर नागरिकांनी यंदा मूर्तीदान करावं असं आवाहन पुणे महापालिकेनं केलं आहे यासाठी प्रभाग निहाय मूर्तीदान केंद्रांची यादीही जाहीर करण्यात आली आहे

अल्प उपस्थितीमध्ये मंत्रोपचारांसह विधीवत पूजन करुन काल संजीवन समाधी सोहोळा साधेपणानं पार पडला रामनाथ मोते निधन कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार रामनाथ मोते यांचं काल निधन झालं

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे ते आधारस्तंभ होते मोते यांनी शिक्षक परिषदेचे उल्हासनगर जिल्हा कार्यवाह कोकण विभाग कार्यवाह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अशी अनेक पदं भूषवली होती अत्यंत अभ्यासू आणि परखड आमदार म्हणून त्यांचा लौकिक होता

सलग दोन वेळा विधान परिषदेत शिक्षकांचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं निधन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जुळे सोलापूर शाखेचे सल्लागार आणि माजी अध्यक्ष डॉ वासुदेवराव रायते यांचं काल निधन झालं

निधन सांगली इथले जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक जयराम कुष्टे यांचं काल कोरोना संसर्गामुळे निधन झालं

त्यांच्यावर मिरजच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते निधन सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जेष्ठ पत्रकार आणि सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे संचालक अरविंद शिरसाट यांच शहरातल्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्यान काल निधन झाल

पाऊस वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने गणरायाच्या आगमनाच्या दिवसापासून विश्रांती घेतली पाऊस थांबल्याने शेतीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे

जलसंपदा विभागाने काल दुपारी एक वाजेपासून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे

काल दुपारनंतर पावसाने काही भागात ऊसंत घेतली चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल शनिवार दुपारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे शिवाय अवघ्या दोन दिवसांपूर्वी आंतरजिल्हा बस सुरू करण्यात आली होती

सातारा जिल्ह्यात काल पावसाने विश्रांती घेतली आहे दुष्काळी माणमध्ये गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला त्यामुळे तलावात काही प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे तसंच जून आणि जुलै महिन्यामध्येही चांगला पाऊस झाल्याने माणमध्ये खरीप हगाम बहरला आहे हवामान पुढील चोवीस तासात मुंबई ठाणे आणि कोकणासह विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे

कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र तर मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार